त्यांनी आज भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या पंच्यान्नवव्या वार्षिक समारंभात द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला त्यावेळी ते बोलत होते आयात कराव्या लागणाऱ्या उत्पादनांची निर्मीती देशातच व्हावी यासाठी उपाय योजावे लागतील असं पंतप्रधान म्हणाले देश सद्य परिस्थीतीमधे विविध आव्हानांचा सामना करत असल्याचं त्यांनी यावेळी नमुद् केलं लोकांना केंद्रस्थानी ठेऊन लोकांच्या प्ढाकारानं पर्यावरणाला अन्कल विकास साधायला आपलं प्रशासन महत्त्व देत असल्याचं त्यांनी सांगितलं दीर्घ काळ वंचितांच्या गटामधे ठेवण्यात आलेल्यांना आता बँक सेवा उपलब्ध झाली असल्याची माहितीही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली

नागरी उड्डय्यन मंत्री हरदिपसिंग प्री यांनी आज एका संदेशाद्वारे याची माहिती दिली या अभियानाचा दसरा टप्पा आता पूर्ण झाला आहे तिसऱ्या टप्प्यात विदेशांतील भारतीयांना परत आणण्याचं काम सुरू होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

सुरूवातीला दररोज शंभर पेक्षाही कमी चाचण्या केल्या जात होत्या त्यात अडीच महिन्यांतच वाढ होऊन दीड लाखांहून अधिक चाचण्या केल्या जात असल्याच आयुष मत्रालयान म्हटल आहे

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठानं द्र द्रष्य संवाद प्रणालीद्वारे एका सुनावणीत हे निर्देश दिले आहेत पंच दशबन जुना आखाडाचे साधू तसंच मृत साधूंच्या नातेवाईकांतर्फे गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या या हत्येसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे पोलिस या प्रकरणाचा तपास पक्षपातीपणे करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे

यामुळे जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या दोन हजार चारशे सात झाली आहे यापैकी एक हजार तिनशे सतरा कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत एकशे एकवीस रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे सध्या नऊशे एकोणसत्तर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे सिडको एन आठ मध्ये बारा कैलास नगर बजाज नगर आणि जूनी म्कुंदवाडी परिसरात प्रत्येकी सात शिवाजी नगर न्यू हनुमान नगर इथं पाच फाजीलपुऱ्यात चार उत्तम नगर गांधी नगर विशाल नगर भारतमाता नगर सिव्हील हॉस्पीटल परिसर बिस्मिला कॉलनी साई नगर पंढरपूर या भागात प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत तसंच बेगमप्रा एन सहा सिडको न्यायनगर पांडरंग कॉलनी खोकडप्रा पदमप्रा गौतम नगर घाटी परिसर भवानी नगर सिडको वाळ्ज महानगर एक या परिसरात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत जयसिंगप्रा बेगमप्रा मिसरवाडी सुभेदारी विश्रामग्रहा जवळ तसंच एन आठ जुना बाजार आकाशवाणी परिसर उल्कानगरी संजय नगर एन दोन सिडको गणेश कॉलनी बुड्डीलेन बायजीपुरा बंजारा कॉलनी हेडगेवार रुग्णालय परिसर एमजीएम रुग्णालय परिसर गादिया विहार सहकार नगर नक्षत्रवाडी चेलीप्रा टी व्ही सेंटर पोलिस कॉलनी संजय नगर बायजीप्रा एन सात सिडको हुसेन कॉलनी संजय नगर मुकुंदवाडी भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे सातारा परिसर एन आठ सिडको गजराज नगर हरिप्रसाद अपार्टमेंट दशमेश नगर साईनगर सिल्कमिल कॉलनी गोविंद नगर समता नगर रशीद्पूरा मयूर पार्क म्हसोबा नगर विजय नगर गारखेडा गजानन नगर कोहिनूर कॉलनीजिल्हा परिषद परिसर हर्सुल सावंगी टी व्ही सेंटर एकता नगर हर्सुल परिसर उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर इथंही प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे या शिवाय नारेगाव गंगापूर नायगाव सिल्लोड या भागात प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सत्तावन्न महिला आणि पंच्च्याहत्तर प्रुष रुग्णांचा समावेश असल्याच प्रशासनान कळवलं आहे

यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या तीनशे सत्तावीस झाली आहे